आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मरण पंतप्रधानांनी या कार्यक्रमात केलं वाजपेयींनी पाहिलेलं समुद्ध आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पाचा प्नरुच्चार करून त्यांनी संपूर्ण देशवासीयांच्या वतीनं वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली संसदेचं यंदाचं पावसाळी अधिवेशन सामाजिक न्याय आणि युवकांच्या कल्याणाचं सत्र म्हणून कायम स्मरणात राहील असं ते म्हणाले केरळ राज्यात आलेल्या महाप्राचा उल्लेख करत पंतप्रधानांनी संपूर्ण देश केरळवासीयांसोबत असल्याचं आश्वासन दिलं केरळ लवकरच संकटातून सावरेल आणि नव्या जोमानं उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तिन्ही सैन्यदलाच्या जवानांनी बचाव आणि मदतीच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी नमूद केलं आगामी अभियांत्रिकी दिनाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी वेरुळच्या कैलास लेणीचा दाखला दिला या मंदिरात आपल्याला स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा उत्तम नमुना पहायला मिळतो असं ते म्हणाले आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाड्रंचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे वुशू आणि रोईंग यासारख्या क्रीडाप्रकारांमध्ये भारतीयांनी दाखवलेलं कौशल्य फक्त पदक मिळवण्याप्रतं नाही तर भारतीय क्रीडापटूंची स्वप्नं नवीन प्रमाण सिद्ध करणारी ठरली असल्याचं पंतप्रधान म्हणाले आज साजरा होत असलेला संस्कृत दिन राखी पोर्णिमा आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण क्रीडा दिन आणि शिक्षक दिनाच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या

पुरी आणि रांची इथल्या रेल्वेच्या दोन हॉटेलांच्या भाडेपट्टीला त्यांनी स्वतःच्या पदांचा गैरवापर करुन मंजुरी दिल्याचं विशेष सरकारी वकील अतुल त्रिपाठी यांनी न्यायालयाला सांगितलं

यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीतल्या लाल बहाद्र राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत जगातली प्राचीन भाषा म्हणून संस्कृत परिचित असून भारताच्या सांस्कृतिक इतिहासातही या भाषेचं फार महत्व आहे

अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ

यंदाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव प्रस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा

बोराडे यांना उत्कृष्ट साहित्य प्रस्कार साहित्यिक बाबाराव मुसळे यांना विशेष साहित्य गौरव प्रस्कार महेश लोंढे यांना अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हेरंब कुलकर्णी तर डॉ विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्कार डॉ बाळ बोठे यांना प्रदान करण्यात आला अभिनेते मिलिंद शिंदे यांना कलागौरव पुरस्कारानं तर श्यामसुंदर महाराज सोन्नर यांना समाजप्रबोधन पुरस्कारानं गौरवण्यात आलं हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा भागात टोकाईगड जवळ गुप्तधनाच्या लालसेनं खोदकाम करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून काही साहित्य जप्त केलं आहे

सहा भारतीय अॅथलिट्स आज सुवर्ण पदकासाठी खेळणार आहेत